परतीच्या मान्सूनचा वेग मंदावला मात्र जोरदार पावसाची शक्यता नाही राज्य विधानसभेच्या निवडणुकीच्या मतदानाला अवघा एक आठवडा शिल्लक असून प्रमुख राजकीय पक्षांच्या प्रचार सभांची सध्या राज्यात रणध्माळी सुरु आहे सलग दौरे आणि प्रचार सभांनी वातावरण निवडणूकमय झालं आहे निवडणुक भंडारा गोंदिया जळगाव पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भंडारा गोंदिया भागातील दीर्घकाळ प्रलंबित सिंचन आणि जल संवर्धनाची कामं नव्याने सुरु केलेल्या जल जीवन मिशन अंतर्गत वेगानं पूर्ण केली जातील असं काल साकोली इथं सांगितलं जाहीर प्रचार सभेत बोलताना ते म्हणाले की गोसीखुर्द धरणाची दीर्घकाळ प्रलंबित कामं आता पूर्ण होत आहेत आगामी वर्षामध्ये साडे तीन लाख कोटी रुपये जल शक्ति मंत्रालयाच्या अंतर्गत जल संवर्धन आणि त्याचे स्रोत उभारण्यासाठी वापरले जातील असं सांगून ते म्हणाले की देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात महाराष्ट्र सरकारनं विविध केंद्रीय योजनांद्वारे विकासात आघाडी घेतली आहे जळगावातील केळी पिकाला योग्य मोबदला देण्यासह रस्ते रेल्वेचे जाळे विणले जाऊन जळगावात औद्योगिक क्षेत्रात भरभराट आणून येथे मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध करून दिले जातील असं आश्वासन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जळगावात दिलं राज्यात शेतकऱ्यांच्या खात्यावर किसान योजनेची अंमलबजावणी सुरूळीत सुरू असल्याचं सांगत आधारलिंकमुळे अडथळा येत असून तो लवकरच दूर होईल अशी अपेक्षा मोदींनी व्यक्त केली

भाजपा ही कार्यकर्त्यांची पार्टी आहे नेत्यांची नाही तळागाळातील कार्यकर्ते पार्टी वाढवत आहेत असं प्रतिपादन अमित शहा यांनी काल दुपारी कराड इथल्या जाहीर सभेत केलं नंतर त्यांनी पुणे जिल्ह्यात शिरुर इथं रोड शो केला रविशंकर राष्ट्रभक्ती राष्ट्रसेवा आणि सुशासन ही त्रिसुत्री घेऊन देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राला प्रगतीपथावर नेले आहे येत्या निवडणुकीत राज्यात महायुतीला चांगलं यश मिळेल असं केंद्रीय माहिती तंत्रज्ञान कायदे आणि न्याय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी म्हटलं आहे पुण्यात काल आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते भारतीय अर्थव्यवस्था मजबूत करण्यासाठी मोदींच्या नेतृत्वाखाली मोठ्या प्रमाणात प्रयत्न झाले असून विदेशी गुंतवणूक मोठ्या प्रमाणात झाली आहे यामुळे वित्तीय घट आणि महागाई नियंत्रणात आणण्यात सरकारला यश आलं आहे देशातील बेरोजगारी कमी होत असल्याचेही त्यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात त्यांनी सांगितले गडकरी अमरावती देशात सर्वाधिक काळ काँग्रेस सत्तेत होती मात्र सत्ता इतकी काळ असूनही त्यांनी विकास केला नाही काँग्रेसच्या चुकीच्या धोरणामुळे देश मागे राहिला अशी टीका केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी काँप्रेसवर केली

गांधी लातर काँप्रेस नेते राहल गांधी यांना लातूर जिल्ह्यात औसा इथल्या सभेतून राज्यातील प्रचाराचा आरंभ केला देशापुढील मुख्य मुद्यांवरुन लोकांच लक्ष्य द्सरीकडे वेधलं जात असल्याची टिका त्यांनी केली सरकार विरुद्ध टीकास्त्र सोडताना अच्छे दिन आले का असा प्रश्न त्यांनी विचारला शरद पवार अहमदनगर जालना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची काल अहमदनगर जिल्ह्यात अकोले इथं प्रचार सभा झाली अकोले इथले भाजपात प्रवेश केलेले मधूकर पिचड आणि उमेदवार वैभव पिचड यांच्यावर टीका त्यांनी टिका केली राज्यातला तरुण हा राष्ट्रवादी काँप्रेस महाआघाडीच्या बाजूनं असून भाजप शिवसेनला सत्तेतून हाकलल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही अशी टीका शरद पवार यांनी जालना जिल्ह्यातील घनसावंगी इथं केली आदित्यनाथ यवतमाळ हिंगोली उशिरा का होईना महाराष्ट्रात राहूल गांधी प्रचारात उतरले म्हणजे भाजपचा एकतर्फी विजय निश्वित असल्याचे प्रतिपादन उत्तर प्रदेशचे मृख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केलं हिंगोली इथल्या प्रचार सभेत ते बोलत होते छत्रपतींच्या स्वप्नातले हिंदवी स्वराज्य प्रणित सरकार स्थापण्यासाठी महायुतीच्या उमेदवाराला विजयी करण्याचे आवाहन त्यांनी यवतमाळ इथल्या जाहिर सभेत केले उद्धव ठाकरे नांदेड नांदेड जिल्ह्यातल्या लोहा विधानसभा मतदार संघात शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांची काल जाहीर सभा झाली यावेळी आपल्या भाषणात त्यांनी शेतकऱ्यांना कर्जमाफी आणि एक रुपयात आरोग्य तपासणी याविषयी घोषणा केली प्रकाश आंबेडकर बीड ना शेतमालाला हमी भाव ना वंचित घटकांना न्याय असं सांगत केंद्र आणि राज्य सरकार संपूर्णपणे अपयशी ठरलं आहे अशी टीका प्रकाश आंबेडकर यांनी बीड इथं केली बीड जिल्ह्यातल्या सहा विधानसभा मतदार संघातील पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी आयोजित जाहीर सभेत ते काल बोलत होते प्रचार नाशिक नाशिक जिल्ह्यात काल रविवारच्या सुट्टीचा दिवस सत्कारणी लावत विविध पक्षाच्या उमेदवारांनी प्रचार फेरी आणि चौक सभा घेऊन प्रचार केला गोर्हे सांगली तासगाव कवठेमंकाळ विधानसभा मतदारसंघातील शिवसेनेच्या उमेदवारासाठी तासगाव इथं महिला मेळावा घेण्यात आला या मेळाव्यासाठी पक्षाच्या वरिष्ठ नेत्या नीलम गोऱ्हे उपस्थित होत्या

जुन्नर आंबेगाव खेडआळंदी शिरुर दौंड इंदापूर बारामती प्ररंदर भोर मावळ चिंचवड पिंपरी भोसरी वडगाव शेरी शिवाजीनगर कोथरुड खडकवासला पर्वती हडपसर पुणे कॅन्टोन्मेट कसबा पेठ या मतदार संघांघी यादी मतदारांना जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सूचना फलकावर तसंच जिल्हाधिकारी कार्यालयाच्या संकेत स्थळावर पाहण्याकरीता उपलब्ध आहे अशी माहिती उप जिल्हा निवडणूक अधिकारी मृणालिनी सावंत यांनी दिली आहे कारवाई विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुणे ग्रामीण पोलिसांनी दौंड पुणे सोलापूर मार्ग या भागात केलेल्या कारवाईत सुमारे दीड लाख रुपयांचा दारुचा अवैध साठा जप्त केला आहे याभागात अवैध दारुची विक्री सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती त्यानुसार पूणे ग्रामीणचे पोलिस अधीक्षक संदीप पाटील यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यातआली

सरन्यायाधीश न्यायमूर्ती रंजन गोगोई यांच्या अध्यक्षतेखाली पाच न्यायाधिशांच्या खंडपीठसमोर सहा ऑगस्टपासून या प्रकरणी सुनावणी सुरू झाली आहे जागती गडचिरोली लोकबिरादरीच्या कार्यकर्त्यांनी काल गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासी बह्ल कोयनगुडा इथं अंधश्रद्वा आणि व्यसनमुक्तीबाबत पथनाट्याद्वारे जनजागृती केली कार्यकर्त्यांनी मराठी आणि माडिया अशा दोन्ही भाषांमध्ये पथनाट्य सादर केले गावातील कुरमा घर सर्पदंश अंधश्रद्वा आणि व्यसनमुक्ती यावर माहिती दिली याप्रसंगी गावकऱ्यांशी संवाद साधून वाईट प्रथा सोडण्याचं आवाहन करण्यात आलं

कोजागिरीच्या दिवशी गडावर छबिना म्हणजे यात्रा भरत असते कुलदेवता आणि वणी येथील देवीच्या भेटीनंतर ही यात्रा पूर्ण होते याशिवाय नाशिक पुणे मुंबईसह खान्देशातून हजारो कावडधारी पवित्र जल घेऊन गडावर दाखल झाले होते

पुण्यतिथी महोत्सवाच्या निमित्ताने तूकडोजी महाराज यांची महासमाधी आकर्षक अशा रंगेबीरंगी फुलांनी सजवण्यात आली होती मंवई आग मुंबईत ग्रँट रोड इथं एका व्यवसायिक इमारतीला काल आग लागली आगीत अडकलेल्या दहा नागरिकांना अग्निशमन दलाच्या जवानांनी सुरक्षित बाहेर काढले मतदान नजजागती ठाणे ठाणे इथं राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय धावपटू पासून गृहिणी पर्यंत साऱ्यांनीच जिल्हाधिकारी कार्यालय कोर्टा नाका इथं मतदानासाठी दौडमध्ये काल भाग घेतला एक धाव मतदानासाठी असा संदेश देत ही दौड करण्यात आली जिल्हा निवडणुक अधिकारी राजेश नार्वेकर यांनी झेंडा दाखवून स्पर्धेला सुरुवात केली क्रिकेट पणे पृण्यात गइंजे क्रिकेट मैदानावर झालेल्या भारत आणि दक्षिण अफ्रिका यांच्यातील द्रसऱ्या क्रिकेट कसोटी सामन्यात भारतानं दक्षिण अफ्रिकेवर एक डाव आणि एकशे सदतीस धावांनी विजय मिळविला

उमेश यादव आणि रविंद्र जडेजानं प्रत्येकी तीन अब्बिननं दोन तर इशांत शर्मा आणि मोहम्मद शमी यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला कर्णधार विराट कोहली सामनावीर ठरला

तीन सामन्यांच्या या मालिकेत भारतीय संघानं याआधीच दोन सामने जिंकून आघाडी घेतली आहे

सेनच्या या विजयाबद्दलक्रीडामंत्री किरेन रिजीजू यांनी त्याचं अभिनंदन केलं आहे

आज कदाचित राज्यातल्या आणखी काही भागातून मान्सून निघून जाईल त्यामुळे कालपर्यंत कुठेना कुठे मेघगर्जनांसह बरसणारा पाऊस आता अपेक्षित नाही आज उद्या विदर्भ मराठवाडा कोरडाच राहण्याची शक्यता आहे